केंद्रात आमचं सरकार सत्तेवर आल्यास सर्व जनहिताय आणि सर्व जनसुखाय या तत्वावर सरकार चालवु बहुजनसमाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांची ग्वाही

काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देऊन शेतकऱ्यांना समृद्ध करू काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं प्रतिपादन

मतदानासाठी मतदार यादीत नाव असणं अत्यंत जरूरी म्रुख्य निवडणूक अधिकारी

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी गर्गादया शहरात विशेष मतदार जागृती अभियान केंद्रात आमचं सरकार सत्तेवर आल्यास सर्व जनहिताय आणि सर्व जनसुखाय या तत्वावर सरकार चालवु अशी ग्वाही बहुजनसमाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी दिली त्या आज नागपूर इथं बद्दजन समाज पक्षाच्या विदर्भातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या आमचं सरकार सत्तेवर आलं तर दहशतवादी हल्ल्याविरूद्ध कडक पावलं उचलण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं ओपिनिअन पोलस्मुळं तुमची दिशाभूल होता कामा नये असंही त्या म्हणाल्या विविध राजकीय पक्षांच्या घोषणापत्राम्रळं ही तुमची दिशाभूल होता कामा नये असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं आमचा पक्ष काम जास्त करतो घोषणा कमी करतो असं त्यांनी यावेळी सांगितलं काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीवर टीका करताना त्या म्हणाल्या की स्वातत्र्यानंतर देशातील अधिकतर राज्यात काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे पक्ष सत्तेवर होते मागच्या लोकसभा निवडण्यकीत नरेंद्र मोदी यांनी दलित आदिवासी मुस्लिम तसंच सामान्य वर्गातील लोकांना अच्छे दिन दाखवण्याचं वचन दिलं होतं ते कितपत पूर्ण झालं असा प्रश्नही त्यांनी विचारला या सरकारच्या विविध कारनाम्यांमुळं देशाचे किती तरी हजार करोड रूपये खर्च झाल्याचा आरोप त्यांनी केला आधाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यांचीही अतिशय दयनिय अवस्था झाल्याचं त्यांनी सांगितलं संपूर्ण देशात नोटबंदी जीएसटी ची अंमलबजावणी करून मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांनाही या सरकारनं नाराज केलं तसंच राफेल प्रकरणही या सरकारला महागात पडलं असल्याचं त्या म्हणाल्या आमच्या सरकारनं उत्तर प्रदेशात सरकारी गैरसरकारी क्षेत्रात रोजगार निर्माण केले तसंच आमच्या पक्षानं उत्तर प्रदेशात आमच्या पक्षाचं सर्वजनहिताय सर्वजनसुखाय या तत्वावर चालणारं सरकार दिलं आहे तुम्हाला तुमच्या राज्यात असं सरकार निर्माण करायचं असेल तर बह्नजन समाज पार्टीच्या उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं तसंच याप्रसंगी समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अब्र आझमी यांनी सत्ताधारी पक्ष संविधानाची पायमल्ली करत असल्याचा आरोप यावेळी केला काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देऊन शेतकऱ्यांना समृद्ध करू अशी ग्वाही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज चंद्रपूर इथं आयोजित प्रचारसभेत दिली काँग्रेसचे उमेदवार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण विधीमंडळ उपनेते विजय वडेट्टिवार यांच्या उपस्थितीत आज चंद्रपूर इथं सभा पार पडली यावेळी केंद्र सरकारवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की हे शासन गरिबांचं नसून श्रीमंतांच आहे तसंच सत्तेत येण्यासाठी सरकारनं लोकांना खोटी आश्वासनं दिली याच सरकारच्या काळात माल्ल्या आणि चोक्सीसारखे कर्जबुडवे उद्योगपती पसार झाले

आमच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीव्रसार वर्धा इथं देखिल राहुल गांधी यांच्या प्रचारसभेला सुरूवात झाली असून ते उपस्थितीतांना संबोधित करीत आहेत समाजवादी पक्षानं आज लखनऊ इथं आपल्या पक्षाचा लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा जारी केला संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय शेतकरी सुखी होणार नसल्याचं याप्रसंगी अखिलेश यादव म्हणाले महिला सक्षमीकरण आणि महिलांना न्याय देण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे सामाजिक न्यायाद्वारे महापरिवर्तन या नावानं जारी केलेल्या या जाहीरनाम्याच्यावेळी अखिलेश यादव यांनी भारतीय जनता पक्षावर टीका करून केंद्रातील सध्याचं सरकार श्रीमंत लोकांना आणखी श्रीमंत करीत असल्याचा आरोप केला

ज्या ज्या क्षेत्रामध्ये निवडणूकोंकरोंता आचारसंहता लागू करण्यात आलेलो आहे अशा ठिकाणी त्या स्तरावरांल लोकशाहां ददनाचं आयोजन करण्यात येवू नये

भारत निवडणूक आयोगाबाबत आक्षेपाह विधान केल्याबद्दल भारतीय रिपब्लिकन पार्टा बहजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड प्रकाश उफ बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पोलोसांमध्ये गुन्हा नांर्दावला आहे अशी मार्ाहती म्रख्य निवडणूक अधिकारो कायालयानं र्दिलो र्णनवडणूक आयोगाबाबत अॅड आंबेडकर यांनी काल र्ददग्रस इथं झालेल्या जाहोर सभैत आक्षेपाह वक्तव्य केलं होतं

तसंच प्रदत्त मत बाबतहो चुकोची मार्गाहती पसरवण्यात येत आहे

व्हॉटस्एपवर व्हायरल झालेल्या एका पोस्टच्या अनुषंगानं हे स्पष्टांकरण करण्यात आलं आहे जिल्हा निवडणूक अाधकारां अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखालां झालेल्या माध्यम प्रमाणीकरण आर्गण सर्गानयंत्रण सर्गमतीत समाज माध्यमांवर आक्षेपाह र्ववधाने र्णचर्त्राफती टाकणाऱ्या व्यक्तिंवर कारवाई करण्याचा निणेय घेण्यात आला असून प्रसार माध्यमांवर र्सामतीच्या मंजुर्राशिवाय प्रचार न करण्याबद्दल उमेदवारांना प्न्हा सांगण्यात आलं आहे

आठवड्यावर आलेल्या मतदानासाठी र्मिवडणूक यंत्रणेची तयारी सुरु आहे

वाढतं तापमान लक्षात घेता या मतदान कद्रांवर र्पण्याचं पाणी तसंच सावलांची व्यवस्था करण्याचे र्मनदश र्णानवडणूक आयोगानं र्दिले आहेत मतदानासाठीं लागणारं सर्ाहत्य जिल्हार्धिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं आहेत

बहुतांश सवच मतदान कद्रांवर राखीव यंत्र देण्यात आलो आहेत

पाथ सारथी ांमश्रा यांच्या हस्ते या स्वीप एक्स्प्रेसला र्हिरवी झडी दार्खावण्यात आली

रत्नाागरांत मात्र नववषारंभाच्या पूवसंध्येलाच सार्ाहत्यिक गुर्ढा उभारण्याचा आगळावेगळा उपक्रम रार्बावण्यात आला मराठी सर्ाहत्यामध्ये चैतन्य यावं सार्ाहत्याची चळवळ वृद्विंगत व्हावी नवे सार्ाहत्यिक तयार व्हावेत या उद्देशानं रत्नागरांतल्या जनसेवा ग्रंथालयानं हो ग्रंढो उभारलों

पुस्तकांची माळ असलेलां साहित्यिक गुढो उभारण्यात आलां पारंपारक पद्धतीनं ग्रढांचं पूजन आर्गण ग्रंथपूजनहो करण्यात आलं

भडभडे यांचं व्याख्यानहो झालं

यात वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून वनरक्षक पदापर्यंत सर्वच स्तरातील कर्मचारी या संशोधनात सहभागी होणार आहे यासंदर्भात वनविभागानं वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी सामंजस्य करार केला आहे

वंदना कर्टारयानं दोन गोल करून या र्वजयात मोलाचा वाटा उचलला या आठ र्दिवसांच्या दौऱ्यात भारतीय संघ अव्वल गोलरक्षक सर्वताच्या नेतृत्वाखालो खेळत आहे

राज्यपाल चेन्नमनेनी ावदयासागर राव यांनी राज्यातील जनतेला गुढो पाडवा तसंच मराठी नववषाच्या श्रभेच्छा दिल्या आहेत ग्रढा पाडव्याच्या या आनंददायी सर्णार्नामत्त मी राज्यातील तसंच जगभरातील सव महाराष्ट्रीय लोकांना हर्ाादक शुभेच्छा देतो हा सण तसंच नववष सवाच्या जीवनात सुख समाधान आर्ाण समृद्धी घेऊन येवो हा सण र्वावध भाषक लोक युगार्ाद चेती चाँद तसंच संवर पाडवो म्हणून देखील साजरा करतात यार्नामत्तानं मी सवाना त्यांच्या सणाच्या हार्ादक श्भेच्छा देतो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे